या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत फिट इंडिया मुव्हमेंटला प्रारंभ केला राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचं वितरण होणार आहे कुस्तीपट्ट बजरंग पुनिया आणि पद्धीअँथलिट दिपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे

महाजनादेश यात्रेनिमित्त जालना इथं आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल सा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर राज्यमंत्री ार्जून खोतकर यांच्यासह ा्रीक मान्यवर यावेळी उपस्थित होते परतीच्या पावसाचा द्वाज घेऊन दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल संही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून आठ हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे ा ्प्रा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर तालुका उयक्ष भागवत जाधव यांनी केला आहे रयत ऍप्रो या नावाच्या कंपनीने नोंदणी नसताना ही उलाढाल केली सून कंपनी संचालकांवर कारवाई करण्यास पोलीस आणि प्रशासन टाळाटाळ करीत आहे

कोणत्याही वैचारीक प्रवाहाच्या मागे न लागता तटस्थ राहून प्रवाहाला दिशा देण्याचं काम साहित्यिकाला करता आलं पाहिजे सं मत यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यातल्या प्रख्यस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचं आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉ

परभणी शहर महपालिकेच्या वतीने राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम तर्गत शोध भियान सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काल बैठक घेण्यात आली या ाभियानांतर्गत आशा कार्यकर्त्या ााणवाडी सेवीका आणि इतर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली